शाळा सुरू करण्यापूर्वी जिल्ह्यातल्या पाच हजाराहून अधिक शिक्षकांची कोरोना चाचणी झाली असून त्यापैकी केवळ तेरा जणांना विषाणूची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आहे

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीसाठी मतदानाच्या वेळी मतदान केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी नियुक्त केला जाणार आहे विभागीय आयुक्त कार्यालयानं आज ही माहिती दिली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या अनेक उपाययोजना केल्या जाणार असून मतदान केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जाणार असल्याचं विभागीय आयुक्त कार्यालयानं म्हटलं आहे

ग्राहकांवर वाढीव बिलांचा अतिरिक्त भार टाकत वीज वितरण कंपनीनं शॉक दिला असून भूलथापा मारणाऱ्या सरकारने जनतेची माफी मागावी आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे वीज बिल माफ करावं अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष जगदीश म्ळीक यांनी यावेळी केली महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा रमेश दामले स्मृती प्राईड ऑफ महाराष्ट्रीय मंडळ हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते श्रीरंग गोडबोले यांना जाहीर झाला आहे महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले यांनी आज ही माहिती दिली दहा हजार रूपये शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असं या प्रस्काराचं स्वरूप आहे प्रस्कार वितरण येत्या गुरूवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नीतीन करमळकर आणि एअर मार्शल भूषण गोखले यांच्या उपस्थितीत होणार आहे पुणे शहराला वाढीव पाणी मिळावं यासाठी महापालिकेनं सादर केलेल्या लोकसंख्येच्या आकडेवारीत तफावत असल्याचा आक्षेप पाटबंधारे विभागानं नोंदवला आहे

शासनाकडे अंतिम मंज्रीसाठी पाठवलेल्या प्रस्तावातही पाटबंधारे विभागानं लोकसंख्या दुबार गृहीत धरल्याचा आक्षेप नोंदवला आहे

आता महापालिकेनं कामगार कल्याण आय्क्तांकडे निवडण्क निर्णय अधिकारी नेमण्याची मागणी केली आहे

त्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी होती या समितीची मुदत संपल्यानंतर नवीन समिती नेमताना पथारी संघटनेचे प्रतिनिधी अधिकृत पथारी व्यावसायिकांच्या माध्यमातून निवडणुकीद्वारे घेण्यात येणार आहेत ही निवडणूक न झाल्याने शहरातील फेरीवाल्यांचं सर्वेक्षण रखडलं आहे

महामेट्रोतर्फे मेट्रोचे पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी असे दोन मार्ग बांधण्यात येत आहेत हवामान पुणे आणि परिसरात आज आकाश मुख्यत निरभ्र होतं

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत